संसद भवनाच्या नव्या श्वारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते सध्याच्या संसद भवनानं देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि जडणघडण पाहिली आहे ही संसद आपल्या सफलतेचं प्रतिक आहे संसदेचा हा वैभवशाली तिहास लक्षात ठेवतानाच वर्तमान स्थितीही लक्षात घेतली पाहिजे गरजेनुसार वेळोवेळी या संसद भवनात बदल करायला लागले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रिय मंत्रिमंडळातले तिर सदस्य तसंच संसद सदस्य यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच केंद्रसरकारनं कृषी सुधारणा केल्या आहेत शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन कुठेही कुणालाही स्वतः ठरवलेल्या किंमतीवर विकता यावं यासाठी त्यांना बाजार समित्यांच्या बंधनातून मुक्त करण्याची सरकारची डेछा आहे असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्ली ध्वें बातमीदारांशी बोलत होते शेतकऱ्यांना नव्या कायद्यांमधल्या ज्या तरतूदींबद्दल आक्षेप आहे त्यावर खुल्या दिलानं चर्चा करण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे या कायद्यांमुळे बाजार समित्या आणि किमान आधारभूत दरावर कसलाही परिणाम होणार नाही हे सरकारनं स्पष्ट केलं आहे याबाबत उपस्थित केलेल्या चिंता दूर करण्यासाठी सरकारनं दिलेले प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले आहेत या समस्या सोडवण्यासाठी शेतकरी नेत्यांकडून सूचना येण्याची वाट सरकार बघत आहे मात्र ते कायदे रद्द करण्यावरच अडून आहेत असं तोमर म्हणाले कृषी हा राज्याचा विषय असून केंद्र सरकारला त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार नसल्यानं हे कायदेच बेकायदेशीर आहेत असं शेतकरी नेत्यांशी झालेल्या चर्चेत अनेकांनी सांगितलं मात्र केंद्र सरकारला व्यापार विषयक कायदे करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा बाजार समित्या आणि किमान आधारभूत किंमतीवर कसलाही परिणाम होणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजक बळकावणार नाहीत अशी ग्वाही तोमर यांनी दिली महाराष्ट्र गुजरात हरयाणा पंजाब कर्नाटक या राज्यांमधे बन्याच वर्षांपासून कंत्राटी शेती होते मात्र तिथं कधीही असा प्रकार घडलेला नाही हा करार फक्त प्रक्रिया करणारे आणि उत्पादक यांच्यातला असून त्यात शेतकऱ्याच्या जमिनीबाबत भाडेपट्टा किंवा कोणत्याही कराराची तरतूद त्यात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयलही या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते किमान आधारभूत दरानं सरकारकडून केली जाणारी खरेदी कायम राहील असं सरकारनं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे त्यामुळे याबाबत पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही खोट्या गोष्टींना थारा देऊ नये असं गोयल म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नङ्डा यांच्या गाडीवर पश्चिम बगालमध्ये झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारनं तीव्र दखल घेतली आहे पश्चिम बंगाल सरकारने याचं उत्तर द्यायला हवं असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या हल्याचा तीव्र निषेध केला आहे

आज जिल्ह्यात आज पाच रुग्णांचे अहवाल पॅझिटिव्ह आले

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा पायथा विजगृह प्रकल्प पाणी वाटप नियोजन पाणीसाठा किती दिवस पुरेल तसंच धरण परिचालन सूची यांची माहिती घेतली त्याआधी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पोफळी शिल्या कोयना जलविद्यूत केंद्र प्रकल्पाचा चौथ्या टप्प्याची पाहणी केली यावेळी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत परिवहन मंत्री ऍड अनिल परब गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी मान्यवर तसंच संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे द्वतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी केली प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा टप्पा आणि गुणवत्तेची माहिती त्यांनी जाणून घेतली राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी याबाबतची माहिती दिली

अर्ज सादर करायचा आज शेवटचा दिवस होता नक्वी यांनी आज हज समितीचे मुख्य कार्यकारी अकारी आणि त्रिर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं राबवल्याबद्दल नक्वी यांनी हज समितीची प्रशंसाही केली

यामुळे अहमदाबाद आणि मुंबईतल्या केंद्रांच्या खर्चाची बचतही झाली आहे मुंबई शेअर बाजारात गेल्या पाच सत्रात कायम राहिलेल्या तेजीला आज लगाम बसला

माजी आदिवासी विकास मंत्री भाजपा नेते विष्णू सवरा यांच्या पार्थिव देहावर आज वाडा श्वे अंत्यसंस्कार करण्यात आले काल संध्याकाळी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं

ते वाडा विधानसभा मतदार संघातून चारवेळा तर विक्रमगड विधानसभा मतदार संघातून दोनवेळा निवडून आले होते

त्यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत सवरांचे चाहते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सवरांच्या निधनामुळे संपूर्ण वाडा शहरातल्या बाजरपेठाही बंद होत्या विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी सवरा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं त्यांच्यासह खासदार कपिल पाटील माजी मंत्री मधुकरराव पिचड रवींद्र चव्हाण जगन्नाथ पाटील आमदार सुनील भुसारा राजेश पाटील श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेकांनी त्यांचं अत्यदर्शन घेतलं प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं पेशानं जिनिअर असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं मालिका मराठी चित्रपट संगीतबद्ध केले

भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान िंग राज्य रक्तसंक्रमण परिषदेनं रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं त्यावेळी ते बोलत होते

रक्त तुटवङ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे आणि खासदार सूप्रिया सुळे यांनी आज रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केलं मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडत असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे ते आज सांगली डिं प्रसार माध्यमांशी बोलत होते मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत फडनवीस सरकारनं नियुक्त केलेल्या वकिलांबरोबर आघाडी सरकारनं आणखी दोन वकील उभे केले आहेत असं त्यांनी सांगितलं

घरगुती गॅस पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं आज मुंबईत आंदोलन केलं कोरोनाच्या पार्धभूमीवर ही दरवाढ केली असल्याच सांगत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही निषेध व्यक्त केला आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत दरवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक दादर लालबाग गोरेगाव चेंबूर बोरिवली आदी ठिकाणच्या निषेध आंदोलनात शिवसेना आमदार नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील काही भागात आज किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भाच्या बह्तांश भागात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळ पास होते